काँगेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता औरंगाबाद आणि पुणे इथं बोलतांना वर्तवली होती त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काल पालघर इथं वार्ताहरांशी बोलतांना राज्यसरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं स्पष्ट केलं विधानसभा बरखास्त करण्याचे कोणतेही संकेत शासनाला मिळाले नसून दोन्ही निवडणुका आपापल्या नियोजित वेळेतच होतील असा खुलासाही त्यांनी केला

दष्काळ निवारणासाठी राज्य शासनानं केलेल्या उपाय योजनांची आढावा बैठक काल मुंबईत झाली यावेळी मदत आणि प्नर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली

मंडळस्तरावर जनावरांची संख्या वाढल्यास एकापेक्षा अधिक चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं आम आदमी पक्ष महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढवणार असून समविचारी प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर सावंत यांनी सांगितलं

चर्चेला सुरुवात करताना बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांनी दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नसल्याचं सांगितलं सत्ताधारी पक्षाकडून चर्चेत सहभागी होताना खासदार अनुराग ठाकूर यांनी नवभारताच्या निर्माणासाठी केलेल्या अनेक उपाययोजना या अर्थसंकल्पातून दिसून येत असल्याचं सांगितलं अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला

या गदारोळात सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं त्यामुळे अर्थसंकल्पावरची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही राज्यसभेत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी राफेलचा मुद्दा लावून धरला विरोधी पक्षनेते ग्लाम नबी आझाद यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्थगन प्रस्तावानुसार चर्चा घ्यायला नकार दिला त्यानंतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं

वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेला मजकूर हा केवळ तत्कालीन संरक्षण संचिवांच्या निवेदनावर आधारीत असून त्यामध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनाकडे दूर्लक्ष केलं आहे असं त्यांनी काल लोकसभेत सांगितलं खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकड्रन उत्तर मागितलं आहे मात्र सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक पदांसाठी आता हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिला आणि अवजड वाहन चालवण्याचा एक वर्षाचा अन्भव असलेले प्रूष उमेदवारही अर्ज करु शकतील असं परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत सांगितलं महिला उमेदवारांना शारिरीक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

सदोष मनुष्यवध तसंच प्रसुतीपूर्व अवैध गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायद्यान्वये ही शिक्षा सुनावण्यात आली मुंडे दांपत्यासह मृत विजयमाला पट्टेकर यांच्या पतीस देखील दहा वर्षाची शिक्षा सुनावली असून उर्वरित दहा जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली राज्यात काल भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अकरा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या यात प्ण्याचे क्रीडा आणि युवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांची औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे तर डॉ प्रुषोत्तम भापकर यांची त्यांच्या जागी क्रीडा आणि युवा संचालनालयाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारत आणि न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान ऑकलंड इथं झालेला दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं सात गडी राखून जिंकला

भारतीय संघानं हे लक्ष्य एकोणिसाव्या षटकात सात गडी राखून पूर्ण केलं

तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत त्यापूर्वी काल सकाळी महिलांच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाला मात्र सलग दुसरा पराभव पत्करावा लागला त्यामुळे न्यूझीलंडच्या महिला संघाकडे मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी आहे दोन्ही संघांचा तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी सामना उद्या हॅमिल्टन इथं होणार आहे

औरंगाबाद इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मराठवाडास्तरीय संमेलनात ते बोलत होते नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी युवकांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान यावेळी उपस्थित होते या संमेलनात विविध विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं

पालिका आय्क्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली आणि आंदोलन मागं घेण्याचं आवाहन केलं त्यानंतर सायंकाळी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र इतर कामकाजाबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे

जम्मू काश्मीरमधल्या सियाचिन इथं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं

जालना इथं पोलाद उद्योग उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे हिंगोली इथं उद्या अटल महाआरोग्य मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आतापर्यंत दीड लाखावर गरजू रूग्णांनी तपासणीसाठी नोंदणी केली आहे सकाळी आठ वाजेपासून शिबिराला सुरूवात होणार आहे सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे